बालकांचं लैंगिक शोषण प्रतिबंधक विधेयकाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

राजीनामे स्वीकारण्याची प्रक्रिया रीतसर करावी लागेल तातडीनं करता येणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं कर्नाटकातल्या धर्मनिरपेक्ष जनता दल आणि काँग्रेसच्या दहा बंडखोर आमदारांनी आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे आपले राजीनामे स्वीकारण्यात विधानसभा अध्यक्ष जाणूनबुजून टाळाटाळ करत असल्याचा आरोप त्यांनी आपल्या याचिकेत केला आहे सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांनी या याचिकेची दखल घेतली असून त्यावर तातडीनं सुनावणी घेता येईल का याबाबत विचार करण्याचं आश्वासन दिलं आहे

दरम्यान याच मुद्यावर कर्नाटकातल्या भाजपा आमदारांनी आज बंगळुरु इथं मंत्रालयाच्या आवारात महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर धरणं धरलं तर दुसरीकडे राज्यातल्या या पेचप्रसंगावर मार्ग काढण्यासाठी काँग्रेसही प्रयत्नशील आहे कर्नाटकमधल्या राजकीय घडामोडींचं लोण मुंबईत पसरलं असून राजीनामा देणारे काँप्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचे आमदार मुंबईच्या रेनेसाँ हॉटेलमधे मुक्काम ठोकून आहेत कॉंग्रेस नेते डी के शिवकुमार या आमदारांना भेटण्यासाठी मुंबईत दाखल झाले मात्र पोलिसांनी त्यांना हॉटेलबाहेरच अडवलं आणि आमदारांना भेटण्याची परवानगी नाकारली मुंबईत असलेल्या या आमदारांनी आपल्या जीवाला धोका असून शिवकुमार यांना आपल्याला भेटण्याची परवानगी देऊ नये अशी विनंती करणारं पत्र मुंबई पोलिसांना लिहिलं होतं त्याआधारे त्यांच्यासह मिलिंद देवरा आणि नसीम खान या काँग्रेस नेत्यांनाही पोलीसांनी ताब्यात घेतलं कर्नाटकातल्या घडामोडींचे पडसाद संसदेत आजही उमटले राज्यसभेत काँग्रेस सदस्यांनी ह्या मुद्यावरुन गदारोळ केला

संसदीय कार्य मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की काँग्रेसला आपलं घर सावरता येत नाही म्हणून केंद्रसरकारवर शरसंधान होत आहे याचा निषेध म्हणून काँग्रेस तृणमूल आणि द्रमुकच्या सदस्यांनी सभात्याग केला जम्मू कश्मीर मधल्या सुरक्षेची परिस्थिती गेल्या वर्षीच्या तुलनेत बरीच सुधारली असल्याचं सरकारनं म्हटलं आहे केंद्रीय गृहराज्यमंत्री जी किशन रेड्डी यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली

लोकसभेत चाललेल्या अर्थसंकल्पीय चर्चेला त्या उत्तर देत होत्या कमी झालेल्या प्रस्तावित वित्तीय तुटीमुळे सार्वजनिक खर्चावर विपरित परिणाम होणार नाही असंही त्या पुढं म्हणाल्या

या खर्चात संरक्षण वेतन तसंच निवृत्तीवेतन अंतर्गत सुरक्षा इत्यादी महत्वाच्या बाबींचा पूर्ण विचार केला असल्याचं त्या म्हणाल्या

अर्थमंत्र्यांच्या उत्तरानं समाधान न झाल्यानं काँग्रेस तसंच तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी सभात्याग केला

या कायद्याअंतर्गत दोषीला फाशीच्या शिक्षेसह अत्यंत कडक शिक्षा देण्याची तरतूद आहे बालकांचं अस्निल चित्रीकरण करणा यास जबर दंडासह तुरुंगवासाची शिक्षा करण्याची तरतूद या सुधारणा कायद्यात सुचवण्यात आली आहे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या तिस या टप्प्याच्या कामाची सुरुवात करायला मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीनं आज मंजूरी दिली यामुळे ग्रामीण भागातल्या निवासी वस्त्या कृषी बाजार माध्यमिक शाळा आणि रुग्णालयांना जोडल्या जातील असं माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज नवी दिल्ली इथं बातमीदारांशी बोलताना सांगितलं लोकसभा आणि विधानसभा निवडणूका एकत्रितपणे घेण्यासंबंधी संसदीय समितीने विचार केला असून त्यासाठी निवडणूक आयोगासह सर्व संबंधितांशी सखोल चर्चा केली असल्याची माहिती केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज दिली ते आज लोकसभेत एक लिखित उत्तर देत होते संसदीय समितीने आपला एकोणाऐंशी वा अहवाल दिला असून तो पुढील विचारासाठी विधी आयोगाकडे सुपूर्द करण्यात आला असल्याचं ते पुढं म्हणाले एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेनं आज श्रीनगरच्या बाह्य भागात असलेल्या सैयदा असिया अंद्राबी या विभाजनवादी नेत्याच्या घरावर टाच आणली बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कार्यासाठी ही कारवाई केल्याचं सुत्रांनी सांगितलं आसिया अंद्राबी दुख्तरन ए मिल्लत या विभाजनवादी गटाचं नेतृत्व करत असून सध्या तिहार तुरुंगात आहे दहशतवादाला निधी पुरवण्याच्या प्रकरणाच्या तपासाच्या अनुषंगानं एनआयएनं ही कारवाई केली आहे शेतक यांना शेतीसाठी अनुदानित दरात खतपुरवठा करणा या खत कंपन्यांना सरकार मोठ्या प्रमाणात सवलत देत आहे असं रासायनिक आणि खत मंत्री डी

सदानंद गौडा यांनी म्हटल आहे ते आज नवी दिल्ली इथं बोलत होते अनुदानित खताच्या थेट लाभाच्या दुस या टप्प्याची सुरुवात आज नवी दिल्ली इथं गौडा यांच्या हस्ते झाली त्यावेळी बोलताना ते म्हणाले की शेतक यांना आणि खरेदीदारांना थेट अनुदानित खतांचा पुरवठा किरकोळ विक्रेत्यांच्या दुकानांमधून देखील होऊ शकेल आज राष्ट्रीय मत्स्य व्यावसायिक दिन हा दिवस शास्त्रज्ञ डॉ

एच अलिकुन्ही आणि डॉ

चौधरी यांच्या स्मरनार्थ देशभरात साजरा होत आहे

देशाचा आर्थिक विकास व्हावा यासाठी भारत आणि रशिया हे दोन्ही देश एकत्रितपणे काम करत असल्याचं निती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी म्हटलं आहे नवी दिल्ली इथं धोरणात्मक आर्थिक द्विपक्षीय चर्चेची दूसरी फेरी झाली त्यावेळी ते बोलत होते भारत रशियाबरोबर उच्चस्तरीय संबंध अधिक दृढ करायला उत्सुक असून त्यासाठी आर्थिक सहकार्य आणि विचारांची देवघेव करायला तयार असल्याचं कुमार यावेळी म्हणाले पाकिस्तान सारख्या सुरक्षित आश्रयस्थानातून कुप्रसिद्ध गुंड दाऊद इब्राहिमच्या होत असलेल्या अवैध कारवाया म्हणजे खरा धोका असून दाऊद जेश ए मोहम्मद लष्कर ए तैय्यबा या गुन्हेगारी आणि दहशतवादी गटांकडून असलेला धोका लक्षात घेण्यासाठी संपूर्ण लक्ष केंद्रित करायला हवं असं भारतानं संयुक राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत ठणकावलं आहे हे सर्व गट नैसर्गिक साधनसंपत्तीचा अवैध व्यापार मानवी तस्करी यांचा वापर निधी उभारण्यासाठी करत आहेत असं संयुक्त राष्ट्रांतले भारताचे स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी सुरक्षा परिषदेतल्या आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेला असलेले धोके या विषयावरील चर्चेत बोलताना म्हणाले दहशतवाद्यांची सीमापार घुसखोरी या कृत्यांना चालना मिळत आहे असंही अकबरुद्दीन यांनी स्पष्ट केलं भारतीय धावपटू दुतीचंद हिनं इटलीमधे नापोली इथं झालेल्या जागतिक आंतरविद्यापीठ शंभर मीटर शर्यतीत सुवर्णपदक पटकावलं आहे हे पदक पटकावणारी ती पहिली भारतीय धावपटू ठरली आहे

राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि क्रीडामंत्री किरेन रिजीजू यांनी दुतीचंदचं अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत

पावसाच्या व्यत्ययामुळे काल खेळ थांबल्यानंतर आज राखीव दिवशी खेळ पुढे सुरू झाला

बुमराह हार्दिक पंड्या युजवेंद्र चहल आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना हेनरीनं घेतलेल्या तीन बळींमुळे भारताची सुरुवातीलाच घसरगुंडी उडाली